सुप्रशासन शिस्त आणि वर्तन महिला सक्षमीकरण तसंच न्यायपूरक विज्ञान ियादी विषयांवर यावेळी त्यांनी चर्चा केली जनमत सरकारच्या विरोधात चाललं असून काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसमधून भाजपात गेलेले नेते हळूहळू परत येतील असं मत राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज व्यक्त केलं ते उत्लामपूर कें वार्ताहरांशी बोलत होते राज्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होत चालला आहे असंही ते म्हणाले महागाई आणि ब्रेन दरवाढीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँप्रेसनं आज स्लामपूर तहसील कचेरीवर मोर्चा काढला त्यानंतर ते बोलत होते भाजपाला सत्तेवरुन हटवण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं शासनानं कर्जावरच्या व्याजाची हमी घेऊनही ज्या बँका लाभार्थ्यांना कर्ज द्यायला टाळाटाळ करतील त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेन्द्र फडनवीस यांनी दिले आहेत ते आज जळगावात जिल्हा आढावा बैठकीत बोलत होते

महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन पीक पेरेची पाहणी करुन वस्तुस्थितीची सातबारावर नोंद घ्यावी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत मोठ्या प्रमाणावर गावं समाविष्ट असतील तर त्या योजना सौर उर्जेवर करायला प्राधान्य द्यावं अशा सूचनाही फडनवीस यांनी दिल्या ग्रामीण भागासाठीची प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात जळगाव जिल्ह्याची चांगली प्रगती आहे असं ते म्हणाले

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या नागप्रातल्या एका कर्मचाऱ्याला गोपनीय माहिती फुटल्याच्या आरोपावरून अटक झाली आहे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या एटीएस अर्थात दहशतवादविरोधी पथकानं एका संयुक्त मोहिमेत ही कारवाई केली केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीनं देशभरात राबवण्यात आलेल्या पोषण महिना कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्राला एकूण चौदा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत यात सर्वाधिक पाच पुरस्कार कोल्हापूर जिल्हयानं पटकावले आहेत येत्या दहा तारखेला दिल्लीमध्ये या पुरस्कारांचं वितरण होणार आहे राष्ट्रीय शाधत शेती अभियानांतर्गत शेती उत्पादनासह वृक्ष लागवड वाढविण्यासाठी राज्यभर वनशेती उपअभियान राबवलं जात आहे

वातावरणातला बदल आणि पावसाच्या लहरीपणामुळे जोखमीच्या झालेल्या शेती व्यवसायाला या अभियानामुळे जोड देता येईल वनशेतीमुळे नैसर्गिक साधनांच संवर्धन होऊन शेतकन्यालाही वातावरणातल्या बदलाला तोंड देता येईल अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे भारतीय हवाई दलाचा शहाऐशीवा स्थापना दिन आज साजरा होत आहे त्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी भारतीय हवाई दलाला शुभेच्छा दिल्या आहेत भारताच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व शूर जवानांना सलाम अशा शब्दात एका ट्विटसंदेशातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मुंबईत दादर अिल्या ड्रू मिल परिसरात उभारला जाणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाच्या पूर्वतयारीची पाहणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज केली ा द्रेमिलमधल्या जमीन सपाटीकरणाचं काम पूर्ण झालं आहे तसंच स्मारकाचं बांधकाम करण्यासाठी समुद्राचं पाणी ा देव् मिलमध्ये येऊ नये यासाठी भिंत बांधली जाणार आहे

यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ विल्यम नॅरदाऊस आणि पॉल रोमर यांना जाहीर झाला आहे विल्यम हे येल विद्यापीठात प्राध्यापक आहेत तर रोमर हे न्यूयॉर्क विद्यापीठात व्यवसाय विभागात कार्यरत आहेत दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी आर्थिक विकासासाठी काय करायला हवं यासाठीचं एकात्मिक संशोधन केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देत असल्याचं रॉयल स्विडीश विज्ञान अकादमीनं आज स्टॉकहोम धिं जाहीर केलं

भांडवलाचा ओघ सातत्यानं कमी होत असल्यानं यामुळे रूपयाचं अवमूल्यन झालं

दिवसअखेर त्यात सुधारणा झाली

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जलदगती गोलंदाज जसप्रित बुमरा यांनी आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकदिवसीय सामन्यांच्या मानांकन यादीत अव्वल मानांकन कायम ठेवलं आहे

भारतीय संघाचं मानांकन द्सरं आहे यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार चित्रपट नाट्य दिग्दर्शक आणि रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यांना घोषित झाला आहे औरंगाबाद ि विशेष समारंभामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल पाऊस झाला कोकण आणि मराठवाड्यात हलका पाऊस पडला कोकणातल्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या वाढ झाली

येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलं राज्यात उर्वरित ठिकाणी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे